ते आज आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधत होते

आज शांतता आणि सौहार्द यांचा अर्थ केवळ युद्ध न होणं इतकाच नाही तर गरिबातल्या गरीब व्यक्तीचा विकास हेच शांततेचं खरं प्रतीक असल्याचं त्यांनी नमुद केलं

यावेळी त्यांनी सरदार पटेल यांचं स्मरण करुन त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला सरदार पटेल यांची वद्यिरिक परिपक्वता आणि धोरणात्मक कौशल्य यामुळेच आज आपण एकसंध भारत पाह शकत आहोत असं ते म्हणाले

पर्यावरण रक्षणावर तोडगा काढण्यासाठी आपल्याला आपल्याच संस्कृतीचा अंतर्शोध घ्यायचा असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी देशातल्या विविध संस्कृती आणि त्यांचा निसर्गाशी असलेला संबंध याची माहिती दिली नुकत्याच झालेल्या आशियाई पॅरा गेम्स आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं या खेळाडुंची प्रबळ इच्छाशक्ती आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीशी लढून पुढे जाण्याची त्यांची जिद्द सर्व देशवासीयांना प्रेरणा देणारी असल्याचं मोदी म्हणाले यंदाच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे पुढच्या महिन्यात भूवनेक्षर इथं ही स्पर्धा होणार असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या तसंच आगामी धनत्रयोदशी दिवाळी भाऊबीज छटपूजा या सणांच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मदनलाल खुराना यांचं काल रात्री उशीरा नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

खुराना यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री राजस्थानचे राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री या नात्यानं खुराना यांनी भरीव योगदान दिलं असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे दिल्लीच्या विकासात खुराना यांनी दिलेलं योगदान चिरकाल स्मरणात राहील असं नायडू यांनी म्हटलं आहे खुराना यांनी दिल्लीच्या विकासाकरता अथक परिश्रम केले लोकाभिमुख प्रशासन दिलं अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग स्मृती इराणी राज्यवर्धन राठोड आणि हर्षवर्धन यांनीही ट्विटरवर आदरांजली वाहिली आहे

या निर्णयावर संबंधित उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाकडे दाद मागितल्यानंतर न्यायालयानं या भर्ती प्रक्रियेला स्थगिती दिली होती त्यानंतर संचालनालयानं परराराज्यातल्या उमेदवारांना नियुक्ती नाकारण्याची अट मागे घेतल्यानं आता ही प्रक्रिया पुन्हा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे माजी उपमृख्यमंत्री आणि राष्ट्वादी काँप्रेसचे नेते छगन भूजबळ यांना आज सकाळी एक धमकीचं पत्र मिळालं मनुस्मृतीला विरोध केला तर जीवे मारण्याची धमकी या निनावी पत्रात दिली असल्याचं आमच्या नाशिकच्या बातमीदारानं कळवलं आहे सकाळी भुजबळ फार्म इथं हे पत्र मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं आणि धमकीचा निषेध करत कारवाईची मागणी केली

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या पाच कार्यकर्त्यांच्या त्वरीत सुटकेला नकार देणा या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या फेरविचार करावा अशी याचिका इतिहासकार रोमिला थापर यांनी दाखल केली होती